कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं असून दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लस दिली जात आहे

आज सकाळी ही चकमक झाली

गुड फ्रायडे निमित्त लोक एकमेकांना भेटून मानसिक बळ आणि आनंदासाठी शुभेच्छा देतात येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या संघर्ष आणि बलिदानाचं स्मरण हा दिवस करून देतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्वीटर संदेशाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुडफ्रायडे निमित्त दिलेल्या संदेशात येशू ख्रिस्ताच्या दया क्षमा शांती प्रेम त्यागाच्या संदेशाचं आणि सेवाकार्याचं स्मरण केलं आहे येशूंची मानवसेवेची शिकवण सर्वांनी आचरणात आणावी असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे

गेल्यावर्षी मार्च मध्ये कोरोना विषाणूची साथ सूरू झाल्यापासून मराठा चेंबरतर्फे दरमहा हे सर्वेक्षण करण्यात येतं बाराव्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष काल जाहीर करण्यात आले त्यानुसार सूक्ष्म आणि लघू उद्योगांना कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका जास्त बसल्याचं दिसतं

तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना याची नक्की मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

गडाच्या परिसरात जनता संचारबंदी स्वयंस्फूर्तीनं पाळण्यास सुरुवात झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे श्री क्षेत्र त्यंबकेश्वर इथलं मंदिरही सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनानं घेतला आहे